केरळ विधानसभेच्या आजच्या विशेष अधिवेशनात लोकसभा आणि विधानसभेत अनुसूचित जाती आणि जमातींसाठी आरक्षण दहा वर्षांनी वाढवायचा प्रस्ताव मंजूर झाला

आमच्या प्रतिनिधीनं दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी या एक दिवसाच्या विशेष अधिवेशनात हा प्रस्ताव ठेवला

अफस्पा अर्थात सशस्त्र दल विशेष अधिकार अधिनियमाअंतर्गत संपूर्ण नागालँडला आणखी सहा महिने अशांत क्षेत्र म्हणून घोषित केलं आहे

नागालँड विधानसभेचे अध्यक्ष एर विखो ओ योशू यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे

प्रधानमंत्री कार्यालयातील राज्यमंत्री डॉ

जम्मू काश्मिरच्या पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेनजिक झालेल्या भूसुरुंगाच्या स्फोठात आज एक मेंढपाळ जखमी झाला हवेली तालुक्यातल्या गुलपूर सेक उमधे आपली गुरं आणि शेरडं चरायला घेऊन गेलेला हा मेंढपाळ भूसुरुंगाच्या स्फोटात सापडला

गेल्या तीन वर्षात अनेक आव्हानात्मक परिस्थितीत कर्तव्य बजावताना कठोर निर्णय घ्यावे लागले आणि त्यासाठी आपल्याला पूर्ण सहकार्य लाभलं असं ते म्हणाले ईशान्य पश्चिम आणि पूर्व भागातल्या नैसर्गिक संकाशी झुंजत सेनेने दिलेल्या सहकार्यांबद्दल त्यांनी विशेष आभार मानले

निवृत्तीच्या मानवंदनेनंतर माध्मांशी बोलताना रावत यांनी सांगितलं की नव्या लष्करप्रमुखांच्या नेतृत्वात आपलं लष्कर अधिक उत्तुंग कामगिरी बजावेल

लष्कर हवाईदल आणि नौदल यांच्यात चांगला समन्वय राखण्यावर त्यांचा भर राहील

जम्मू काश्मीर सरकारचे प्रवक्ते रोहीत कन्सल यांनी आज जम्मू इथं बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली जम्मू आणि काश्मीरमधल्या सर्व सरकारी रुग्णालयांमधली इं

दहशतवादी संघ जिांमध्ये सामील होणाऱ्या जम्मू आणि काश्मीरमधल्या तरुणांच्या संख्येत यावर्षी घ ि झाली असल्याचं जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी म्हाकें आहे ते आज जम्मू इथं बातमीदारांशी बोलत होते

ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्स आणि व्हिक रिया भागात लागलेल्या आर्गीच्या संक वर मात करण्यासाठी लष्करी विमानं आणि जहाजं पाठवण्याचं सरकारनं ठरवलं आहे मानवतेच्या दृष्टिकोनातून जनतेला तेथून हलवण्यात लष्कर मदत करेल

ब्रिजमधे पुढील वर्षापासून कामगारांच्या किमान वेतन दरात ब्रिजिच्या महागाई दराच्या चौप क्वाढ करण्याचं बोरिस जॉन्सन सरकारनं ठरवलं आहे

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लोकांचा जल्लोष लक्षात घेऊन दिल्ली पोलिसांनी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे

दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे महिलांच्या सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणावर महिला पोलीस तैनात केल्या आहेत